जागतिक शस्त्रास्त्र व्यापार करारातून माघार घेतल्याचे गंभीर परिणाम होतील असा युरोपीय संघाचा अमेरिकेला इशारा

जम्मू कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातल्या अनंतनाग मतदार संघातही उद्या मतदान होईल या टप्प्यातल्या प्रचाराची मुदत काल संध्याकाळी संपली विविध राजकीय पक्षांनी अखेरच्या दिवशी नेटाने प्रचार केला भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा कॉप्रेस अध्यक्ष राहल गांधी बसपा अध्यक्ष मायावती यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा झाल्या

ओदिशातल्या बालासोर जिल्ह्यात निलगिरी विधानसभा मतदार संघात एका केंद्रावरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा काल कामावर असताना मृत्यू झाला पश्चिम बंगालमधे रायगंज मतदारसंघात उद्या फेरमतदान घेण्यात येणार आहे

जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातल्या निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण जगाला आकर्षण असल्याचं दिसून येत असून ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांची शिष्टमंडळं भारताच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी मुंबईतल्या काही मतदान केंद्रांना उद्या भेट देणार आहेत

मोदी आडनावाच्या सगळ्या व्यक्ती चोर आहेत असं राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या एका प्रचारसभेत म्हटलं होतं त्याविरोधात सुशील कुमार मोदी यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता त्यावर काल झालेल्या सुनावणीत मुख्य न्याय दंडाधिकारी शशिकांत रॉय यांनी राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत जातीयवादी शेरेबाजी केल्याचं भाजपाचं म्हणणं आहे केजरीवाल यांना निवडणुकांदरम्यान प्रचार करण्यावर तसंच माध्यमांशी संवाद करण्यावर बंदी घालावी अशी भाजपाची मागणी आहे

पालिका प्रशासनमंत्री सी

शिवाल्ली यांचं निधन झाल्यामुळे कुंदगोळ इथं होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपानं चिकनगौडा पाटील तर काँग्रेसनं कुसुमावती शिवाल्ली यांना उमेदवारी दिली आहे आपल्या आमदारकीचा राजीनामा देत काँप्रेसमधून भाजपात दाखल झालेले उमेश जाधव यांना भाजपानं चिंचोली मतदारसंघाची उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात काँग्रेसनं सुभाष राठोड यांना उमेदवारी दिली आहे तांत्रिक बिघाडांमुळे काल बाधित झालेली एअर इंडियाची विमानसेवा आता पूर्ववत झाली आहे प्रवाशांची उपस्थिती सामान आणि आरक्षणाच्या माहितीचं नियमन करण्यासाठीच्या एअर इंडियाच्या सॉफ्टवेअरमध्ये काल बिघाड निर्माण झाला होता

श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर अगदी अपरिहार्य कारणाशिवाय श्रीलंकेत जाऊ नये असं केंद्र सरकारनं नागरिकांना सांगितलं आहे ज्यांना जाणं अत्यावश्यक असेल त्यांनी गरज पडल्यास कोलंबो इथल्या भारतीय दूतावासाशी किंवा कैंडीच्या उप उच्चायुकांशी संपर्क साधावा तसंच हंबनतोटा आणि जाफना इथंही उच्चायुकांशी संपर्क साधता येईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे श्रीलंकेमधे नॅशनल तौहादी जमात आणि जमाते मिलयु व्वाहीम या दोन दहशतवादी संघटनांवर बंदी घालायचा निर्णय राष्ट्राध्यक्षांनी घेतला आहे गेल्या रविवारी झालेल्या हल्ल्यांनंतर या संघटनांच्या सर्व कृती कारवायांवर आणीबाणी नियमांनुसार बंदी घालण्यात आली असून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार असणाऱ्या आरोपींना पकडण्याचं काम प्रगतिपथावर असल्याचं प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं कट्टरतावादाचं रुपांतर हिंसाचारात होऊ नये यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचं ते म्हणाले अशा प्रकारच्या हल्ल्यांची शक्यता भारतानं श्रीलंकेकडे वर्तवली होती परंतु तिकडे दुर्लक्ष झाल्याचं त्यांनी मान्य केलं हत्यारांच्या जागतिक व्यापाराचं नियमन करण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कराराला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध केल्यामुळे शस्त्रांप्या तस्करीविरोधातल्या लढ्याचं नुकसान होईल अशी भिती युरोपीय संघानं व्यक्त केली आहे या कराराला दिलेली मान्यता अमेरिकेनं नुकतीच काढून घेतली त्यांच्या या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र व्यापारात पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते असं युरोपीय संघाच्या मुख्य राजदूत फेडरिका मोघेरिनी यांनी म्हटलं आहे बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि लगतच्या हिदी महासागरात निर्माण झालेलं फणी हे चक्रीवादळ आज दुपारपर्यंत तीव्र होण्याची तर उद्यापर्यंत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे

या वादळामुळे केरळच्या बहुतांश भागात मंगळवारपर्यंत पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ पडेल तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात मंगळवारी आणि बुधवारी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे

ही बस पठाणकोटहून डलहौसीला जात होती

ब्रेक नादुरुस्त झाल्यानं हा अपघात घडल्याचा अंदाज आहे छत्तीसगढमधल्या बस्तर क्षेत्रातल्या विजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला आहे हल्ल्यानंतर जिल्हा पोलीसांनी शोधनोहीम सुरु केली असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे या घटनेदरम्यान माओवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन ग्रामस्थही जखमी झाले असून त्यांना तेलंगणामधे चेरला इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री जयपूरमधे राजस्थान रॉयल्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघाचा सात गडी राखून पराभव केला

चीनच्या बिजिंग इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत भारताच्या आभिषेक वर्मानं दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक जिंकून टोकियो ऑलिम्पिंकसाठी भारताला पाचवं कोटा स्थान दिलं आहे